पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्र आणि दक्षिण गोव्याच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला

भारतीय जनता पार्टीच्या अन्रसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप

महावितरण येत्या एक फेब्रवारीपासून विज बिलावरील मीटर रिडींगचा फोटा देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांचा आज प्रणे इथं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत समारोप

नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील हातकणंगले कोल्हापूर मढ सातारा आणि दक्षिण गोव्यामधील संसदीय मतदारसंघातील भाजपाच्या ब्रथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांचा पक्ष जो आता लोकशाहीच्या गोष्टी करत आहे तो पक्षच मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटनांमध्ये सामील आहे विरोधी पक्षांची य्रती ही भ्रष्टाचारी घोटाळेबाज अस्थिरता आणि असमानतेची युती असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं तामिळनाडू संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाअंतर्गत संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी आज अनेक प्रकल्पांचं तिरूचिरापल्ली इथं उद्घाटन केलं मेक इन इंडिया या ध्वनांकित कार्यक्रमाअंतर्गत भारतातील उद्योगांनी लष्करासाठी लागणाऱ्या साधनसामुग्री आणि तंत्रज्ञानाची निर्मिती करावी यासाठी त्यांच्या मंत्रालयानं उचललेल्या पावलांबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली अशा कॉरिडॉरच्या निर्मितीमुळं केवळ विकासाला चालना मिळून क्षेत्रिय उद्योगच एकत्र येणार नसून यामुळं सुनियोजित आणि सक्षम औद्योगिक पाया निर्माण होईल ज्यामुळं संरक्षण सामग्री देशातच तयारी केली जाईल तसंच आपल्या देशातील उद्योग जगातिक उत्पादकांशी देखिल संलग्न होऊन कार्य करू शकतील

या कायक्रमासाठी नार्गारकांनी आपल्या सूचना र्आण र्वचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या र् निःशूल्क क्रमांकावर मायजीओव्हा ओपन फोरमवर किंवा नरद्र मोर्दो अॅप वर नांदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे राज्य पोर्लसांच्या दहशतवाद वरोधी पथकानं देशात अवैधारत्या प्रवेश करणाऱ्या पाच बांग्लादेशी नार्गारकांना पालघर जिल्ह्यातून अटक केलो आहे

सामान्य वर्गातील आर्थिकद्रष्ट्या कमक्रवत उमेदवारांना नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेश इथं केलं आर्थिकदृष्ट्या कमकुवत उमेदवारांचा अन्य आरक्षित उमेदवारांबद्दल भेदभाव होत असल्यामुळं रोष होता मात्र या निर्णयामुळं मोठ्या प्रमाणात सामान्य वर्गातील लोकांनासुद्धा लाभ होणार आहे लखनऊ इथं आयोजित वार्ताहर परिषदेला संबोधित करताना आठवले पुढं म्हणाले की संसदेनं पारित केलेल्या ह्या ऐतिहासिक विधेयकाला राष्ट्रपतीचं अनुमोदन प्राप्त झाल्यामुळं या निर्णयाला न्यायालयीन प्रक्रियेत आव्हान देता येणार नाही

राज्यात केंद्र सरकारच्या वतीनं अन्नसूचित जाती जमातीच्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत

काँग्रेस पक्षाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या बनावटीमध्ये खूप मोठा फरक असल्याचं नमूद करत त्यांचं सरकार कामापेक्षा घोषणाबाजीला महत्व देतं अशी टीकाही त्यांनी यावेळी केली नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये आज प्रत्येक नागरिकाच्या घरी स्वयंपाकाचा गॅस आणि विजेचं नियोजन करण्यात आल्याचं दिसून येतं याप्रसंगी राज्याचे सामाजिक व्याय आणि अनुसूचित जाती जमाती विभागाचे मंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते समाजातील मागास वंचित वर्गाला विविध योजनांच्या माध्यमातून सक्षम करण्याला आपल्या सरकारनं प्राथमिकता दिल्याचं केंद्रीय ग्रहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज नागप्ररात आयोजित भाजपाच्या भीम विजय संकल्प सभेला संबोधित करताना केलं वंचित आणि गरिबांच्या सामाजिक उत्थानासाठी स्वच्छ भारत आयुष्यमान भारत आणि जीवनमान उंचावणाऱ्या विविध योजना राबविल्याचं त्यांनी प्रढं सांगितलं यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहराज्यमंत्री हंसराज अहिर अर्थमंत्री सुधीर म्रनगंटीवार नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्रुळे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे विनोद सोनकर उपस्थित राहणार होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षावर मतांचे राजकारण केल्याची टीका केली सामाजिक व्याय हा शब्द आम्ही फक्त भाषणात वापरत नाही तर तो कृत्रितून करून दाखवतो असंही त्यांनी यावेळी म्हटलं इंदू मीलच्या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला दीक्षाभूमीचं काम मागच्या भाजपा सरकारनच केलं चिचोळी इथं बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तूंचं संग्रहालय तयार होत आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली

महा मेट्रोच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेवटच्या सेगमटचं कास्टिंग करण्यात आलं

महावितरणानं येत्या एक फेब्रवारीपासून वीज बिलावरील मीटररिडींगचा फोटो देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्याऐवजी वीजग्राहकांना वीजबिलाची तसंच मीटर रिडींगची अद्ययावत माहिती आता एसएमएसद्वारा त्यांच्या अधिकृत मोबाईलवर मिळणार आहे यासाठी ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणाकडं करावी असं आवाहन महावितरणानं केलं आहे

शेतकऱ्यांचे उत्पादन आर्गण उत्पन्न वार्ढावण्यासाठी र्काष क्षेत्रातील नवनवे प्रयोग आणण्याबरोबरच शेतकऱ्यांना सहाय्यभूत होणाऱ्या नवनव्या योजना प्राधान्यक्रमानं रार्बावण्यावर शासनाचा सर्वाधिक भर राहिल अशी ग्वाहों पालकमंत्री चंद्रकांत पाटोल यांनी आज कोल्हापूर इथं बोलतांना दिलो शासनाचा कृषि विभाग आर्गाण कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या वतीनं इचलकरंजी इथं आयोजित केलेल्या जिल्हा कृषि महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला

र्यावभागीय आय्क्त कायालयाच्या सभागृहात नागपूर र्वभागाची जिल्हार्मानहाय जिल्हा वर्वाषक योजनतगत तयार करण्यात आलेल्या वर्वाषक प्रारुप आराखडा राज्यस्तरांय बैठक अथमंत्री सुधीर मुनगंटांवार यांच्या अध्यक्षतेखालां आयोजित करण्यात आलां होती त्याप्रसंगी मागदशन करताना ते बोलत होते खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांचा आज पुणे इथं श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत समारोप झाला यंदा यजमानपद भूषवलेल्या महाराष्ट्रानं पदक तालिकेत आपलं सर्वोच्च स्थान कायम राखलं

महाराष्ट्र पाठोपाठ हरयाणा आणि दिल्ली यांनी सर्वाधिक पदकं कमावली दरम्यान पुढच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांमध्ये खेळाचा तास बंधनकारक करण्यात येणार असल्याचं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं दररोज एक तास हा क्रीडा प्रकारांसाठी देण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली

या मोहमेत ज्या बालकांचं लसीकरण झालं नाहों अशांसाठी शाळांमध्ये दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे त्याच बरोबर सरकारां दवाखाने प्रार्थामक आरोग्य कद्ग्रं यार्ाठकाणीही मोफत लसीकरण करण्यात येत असल्याचं शिंदे यांनी सांगगतलं या लसीकरणाबाबत शंकांचं योग्य ांनरसन झाल्यामुळे पालक शाळा देखील लसीकरणासाठो प्ढाकार घेताना र्दिसत आहे असं ते म्हणाले

विदर्भात थंडी काही ठिकाणी अद्यापही कायम आहे नागपूर आठ पूर्णांक तीन गोदिंया नऊ ब्रम्हपूरी नऊ पूर्णांक पाच त्याशिवाय अकोला अकरा पूर्णांक दोन अमरावती आणि वर्धा बारा तर यवतमाळ इथं बारा पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे